पंतप्रधानांनी आज द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून गुजरातच्या राजकोट इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सची पायाभरणी केली त्यानंतर ते बोलत होते देशात वैद्यकीय शिक्षण सुधारण्यासाठी सरकार मिशन मोड वर काम करत असून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणात सुधारणा होईल आणि संस्थांची संख्या वाढेल असं पंतप्रधान म्हणाले

आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते

गेल्या सहा साडे सहा वर्षांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात भारतानं अतिरिक्त वीज निर्मिती करणारं राष्ट्र असा दर्जा प्राप्त केला आहे भारत आता देशांतर्गत मागणी समवेत बांगलादेशसह इतर शेजारी राष्ट्रांनाही वीज पुरवण्यात सक्षम झाल्याचं ऊर्जामंत्र्यांनी नमूद केलं

यामुळे प्रवाशांना पथकर नाक्यावर थांबावं लागणार नाही

देशात राष्टीय महामार्ग प्राधिकरणाच्या सगळ्या पथकर नाक्यावर तसंच तीन हजारांहन अधिक अन्य ठिकाणी फास्टटॅग विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर एमेझॉन फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलच्या माध्यमातूनही फास्टटॅग खरेदी करता येतील

विवरण पत्र भरण्याला मुदतवाढ देण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही दोन महिने वाढवण्यात आली आहे

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातल्या प्रथम अशा या प्रस्तावाला मंजुरी दिली असून नगरविकास विभागानं यासाठी तज्ज्ञ पात्र संस्थांची निवड सूची काल प्रकाशित केली राज्याचं झपाट्यानं नागरीकरण आणि त्याचा रेटा वाढत असताना शहरांचा नियोजनबद्ध विकास हे मोठं आव्हान होऊन बसलं आहे

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गर्दी होऊन कोविडचा प्रादूर्भाव होऊ शकतो या अनुषंगानं हा निर्णय घेतला असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी नागरिकांना घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यास सांगितलं आहे